राज्यात पुढील आठवडाभरात बेताचाच पाऊस सीतारामन अर्थसंकल्पात व्यक्त केलेले अंदाज वास्तव परिस्थितीवरच आधारित असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं

पाच लाख कोटींचं लक्ष्य गाठण्यासाठी अंदाजपत्रकात मांडलेल्या विविध प्रस्तावांची माहिती त्यांनी दिली वित्तीय एकत्रीकरणाबात तडजोड न करताही कृषी सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात गृंतवणूकीला चालना देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं या अर्थसंकल्पातून दिसून येतं असंही त्यांनी नमूद केलं विविध क्षेत्रांबाबत सरकारनं अवास्तव अंदाज व्यक्त केल्याची विरोधकांची टीका त्यांनी खोडून काढली

रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काल ही माहिती देण्यात आली परकीय चलन साठ्यात गेले चार आठवडे सातत्यानं वाढ होत आहे सोन्याची किंमत वधारल्यामुळे तसंच चलनविषयक मालमत्तेतील वाढीमुळे परकीय चलन गंगाजळीत वाढ झाल्याचं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे लोकसभा रेल्वे रेल्वेचं खासगीकरण करण्यात येणार नाही अशी य्वाही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काल लोकसभेत दिली चालू आर्थिक वर्षासाठी रेल्वे खात्याच्या अखत्यारीतील अनुदान मागण्यांना काल लोकसभेत मंजूरी देण्यात आली तत्पूर्वी सभागृहात त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना गोयल बोलत होते रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षण मराठा आरक्षणावर स्थगिती नाही पण ते पूर्वलक्षी प्रभावानं लागू करता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं या प्रकरणी राज्य सरकारकडून उत्तर मागवलं आहे दोन आठवड्यांनंतर या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे

देशात दोन नवी केंद्रीय विद्यापीठं स्थापन करण्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं

प्रामुख्यानं अन्नधान्याच्या भावातील वाढ याला कारणीभृत असल्याचं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या वतीनं काल ही आकडेवारी प्रसिद्ध करताना सांगण्यात आलं यंदाच्या जानेवारी महिन्यापासूच किरकोळ क्षेत्रात सातत्यानं चलनवाढ सुरू आहे नो पेमेंट लहानमोठ्या गोष्टींमध्ये होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालून ग्राहकांचं शोषण थांबवित त्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं एक नवी योजना कार्यान्वित केली आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

याचं कारण खाण्यापिण्यासह सर्व गोष्टी रेल्वे प्रवासात आता वाजवी किमतीत मिळतील त्याचं बिलही मिळेल इतकंच नाही तर विक्रेत्यानं बिल दिलं नाही तर ती वस्तू अथवा खाद्यपदार्थ तूम्हाला चक्क मोफत मिळेल

अनेकदा रेल्वेमध्ये अथवा रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंची निर्धारित किमतींपेक्षा जादा दरानं विक्री केली जाते

मात्र बिल घ्यायला अजिबात विसरू नका आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्यासून स्वाती महाळंक आषाढी आषाढी एकादशी काल राज्यात सर्वत्र भक्तिमय वातावरणात साजरी झाली पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम करण्याच साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं राज्यातल्या ठिकठीकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती ज्ञानोबा तकाराम राज्य शासनाच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर जोशी यांना जाहीर झाला आहे आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल ही घोषणा केली पाच लाख रुपये मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

जोशी हे नागपूर विद्यापीठाचे मराठीचे निवृत्त प्राध्यापक आहेत प्राचीन मराठी संत साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे भेसळ निर्देश राज्यात काही ठिकाणी दृध तसंच इतर अन्नपदार्थात केल्या जाणाऱ्या भेसळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी मोहीम तत्वावर काम करावं असे निर्देश या खात्याचे मंत्री जयक्मार रावल यांनी काल दिले अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते राज्यातील अन्न आणि औषधांच्या सुरक्षिततेची जबाबदारी या विभागावर आहे सुरक्षिततेच्या बाबतीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या समन्वयाने कालबद्ध पद्धतीनं कामाचं नियोजन करून बनावटीचं आणि भेसळीचं उच्चाटन करावं असंही रावल यांनी यावेळी सांगितलं याचिका केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या लोकसभेतील निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल करण्यात आली आहे धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत या मतदारसंघात सदोष मतदानयंत्रं वापरण्यात आली तसंच प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि धोत्रे यांना मिळालेल्या मतांमध्ये तफावत असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे

नाशिक नाशिक इथलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात काल नाशिकमध्ये सामंजस्य करार झाला या अंतर्गत विद्यापीठाच्या परिचर्या या विषयाशी संबंधित ज्ञान मंडळ स्थापन करण्यात येणार आहे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर आणि महाराष्ट्र विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत देवरे यावेळी उपस्थित होते धुळे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची गंभीर स्थिती उद्भवली आहे त्याअनुषंगाने धुळे जिल्ह्यात गोणखनिज उत्खननासह वाहतुकीवर निर्बंध घातल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढले आहेत हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कालपासून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे उपचारासाठी येणारे रूग्णासोबतचे नातेवाईक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी उद्दटपणे वागून दमदाटी करतात त्यामुळे आंदोलन करत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये तोफखाना परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केटमधील गाळे महापालिकेनं काल पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले

विम्बल्डन विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज महिला गटाची अंतिम लढत होणार आहे यामध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा सिमोना हालेपशी सामना होणार आहे तर प्रुषांची अंतिम फेरी उद्या होणार आहे आठ वेळा विम्बल्डन विजेतेपद पटकावणारा रॉजर फेडरर आणि जागतिक अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच यांच्यात हा सामना होईल हवामान् राज्यात गेले काही दिवस असलेला पावसाचा जोर आता ओसरला आहे

येत्या आठवडाभरातही राज्यात पावसाचा जोर ओसरलेलाच राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे